त्यामध्ये महाराष्ट्रातील शहरांनी आपली छाप पाडल्याचं दिसुन येत आहे स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये गेल्या वर्षीपेक्षा यंदा राज्यातील सर्वात जास्त शहरांनी क्रमांक पटकविला आहे दरम्यान स्वच्छ भारत सर्वेक्षणमध्ये देशात दहा पारितोषिकांसह द्सरा क्रमांक मिळविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्यप्रदेशातील इंदूर इथल्या कार्यक्रमात काल राज्याला प्रस्कारानं गौरविण्यात आलं नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी हे पुरस्कार स्विकारले पुणे जिल्ह्यातील सासवड या शहराला नाविन्यपूर्ण आणि उत्कृष्ट कार्यशैलीचा पुरस्कार मिळाला आहे प्लास्टिक राज्यात कालपासून प्लास्टिकच्या वस्तू वापरण्यावर बंदी घालण्यात आल्यानंतर स्थानिक प्रशासनातर्फे ठिकठिकाणी धडक कारवाई करुन प्लास्टिकच्या वस्तू जप्त केल्या आहेत तसंच दंड आकारला आहे

दरम्यान महापालिकेच्या वतीने सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्ये प्लास्टिक संकलन केंद्रं आहेत तसंच प्लास्टिक संकलन वाहनाच्या माध्यमातून प्लास्टिक संकलन करण्यात येत असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केलं आहे

प्लॅस्टिक बंदी प्लॅस्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी पुणे महापालिकेतर्फे शहरात धडक कारवाई करण्यात आली याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून

पालिकेचे उपायुक्त आणि घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी हि माहिती दिली सध्या किरणा दुकानदार बेकरीचालक आणि कपड्यांच्या दुकानांवर कारवाई केली जात आहे प्लास्टिक विरोधात धडक कारवाई यापुढेही चालू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलय

कापड कागद बांबू आदीपासून या वस्तू तयार करण्यात आल्या आहेत उपराष्ट्रपती विधवांबाबत मानसिकता बदलण्याची गरज असून त्यांच्यावरील कलंक संपला पाहिजे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी काल नवी दिल्ली इथं केलं जागतिक विधवा दिवसाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते विधवांच्या कल्याणासाठी स्वयंसेवी संस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्रानं पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं

मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन कि बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज जनतेशी संवाद साधणार आहेत या कार्यक्रम मालिकेचा हा पंचेचाळीसावा भाग आहे

या कार्यक्रमाचा प्रादेशिक भाषेतील अनुवाद आकाशवाणीवरून कार्यक्रम संपल्यावर लगेच प्रसारित केला जाईल प्रमू पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीनं रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग विमानतळ कार्यान्वित करण्यास प्राधान्य देण्याची सूचना केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री सूरेश प्रभू यांनी केली आहे भारतीय विमानतळ प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या एका बैठकीत हा विषय चर्चिला गेल्याचं प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं याशिवाय देशभरातील सर्व प्रमुख विमानतळांवर स्थानिक वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यासही त्यांनी यावेळी सांगितलं प्रामुख्यानं कोकणातील स्थानिक वस्तुंना या धोरणाचा फायदा होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली याबरोबरच बासमती तांदूळ दार्जिलिंग चहा म्हैसूर सिल्क तंजावर पेन्टिंग कुलू शॉल आणि लखनवी झरदोझी यासारख्या जगप्रसिद्ध वस्तंना चांगली बाजारपेठ यामुळं उपलब्ध होईल असं प्रभू यांनी या बैठकीत सांगितलं शहीद सैनिकांच्या विधवा शहीद सैनिकांच्या पत्नीला दोन हेक्टर शेतीयोग्य जमीन देण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाला आणखी व्यापक करून आता भारतीय सैन्यासह सशस्त्र दलातील शहीद सैनिकांच्या पत्नी अथवा कायदेशीर वारसालाही अशा स्वरुपाचा लाभ देण्याचा निर्णय म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल घेतला आहे या निर्णयामुळे शहिदाची पत्नी हयात नसल्यास कायदेशीर वारसास लाभ मिळणार आहे यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बँकांकडून पीककर्ज वाटप करण्यात येत आहे मात्र या प्रक्रियेची गती वाढविण्यासाठी बँकांना आदेश देण्यात यावेत अशी मागणी म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे पिककर्ज ब्लडाणा जिल्हयामध्ये पिक कर्ज देण्याच्या मोबदल्यात शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या बँक अधिकाऱ्याच्या विरोधात मलकापुर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नुकत्याच घडलेल्या या घटनेत संबंधित शेतकऱ्याच्या पत्नीनं अधिकाऱ्याचं मोबाईलवरील संभाषण रेकॉर्ड करुन पोलिसांकडे तक्रार केली त्यावरुन बँकेचा शाखा व्यवस्थापक राजेश हिवसे शिपाई मनोज चव्हाण या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून हे आरोपी सध्या फरार आहेत लातूर लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं शेतकऱ्यांनी भरलेल्या विमा रकमेची माहिती वेळेत विमा कंपनीला दिलेली नाही त्यामुळंच शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी पीकविमा मिळण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या असं संपर्कमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे

त्याविषयीचा हा वृत्तांत निसर्ग पर्यटन स्थळांपैकी वन्य जीवांकरिता संरक्षित क्षेत्रांपैकी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रप्र आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली यांचा आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचं नियोजित आहे

पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर इथं महादेव वनाची महत्वाकांक्षी योजना तयार करण्यात आली आहे

पंढरपूर इथं तुळशी वनोद्यानाचं काम प्रगतीपथावर आहे चंद्रपूर इथं झोपला मारूती बिलोलीचे दत्तमंदिर अंबाजोगाईचं रेण्का माता मंदिर धामणगावचं संत मुंगसाजी महाराज समाधी स्थळ देऊळगावचं महालक्ष्मी संस्थान अशा काही देवस्थानांजवळ निसर्ग पर्यटन विकासाची कामं करण्यात येत आहेत

हिंगोली जिल्ह्यात श्क्रवारी रात्रीपासून कालपर्यंत सर्वदूर पावसानं हजेरी लावली

अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यातील आनंदवाडीत पावसानं काल मोठं नुकसान झालं

राज्यात आता फक्त धुळे नंदूरबार आणि जळगाव ब्लडाण्याच्या उत्तरसीमेलाच मान्सूनची प्रतिक्षा आहे राज्याच्या बहतांश भागात मान्सून सध्या सक्रीय आहे काल अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला आजही कोकण आणि विदर्भात सर्वत्र तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे